सिंधूदर्गात समुद्राला उधाण राज्यातही दमदार पावसाचा अंदाज संसदीय कामकाज होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोग आणि भारतीय वैद्यक व्यवस्था राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याबाबत दोन विधेयकं काल लोकसभेत मंजूर करण्यात आली होमिओपॅथी तसंच भारतीय उपचार पद्धतीत उच्च दर्जाचे वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत हा यामागचा उद्देश आहे

तत्पूर्वी कोरोना संबंधीच्या नियमांचं काटेकोर पालन करत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली लोकसभेत कृषी क्षेत्रासाठी तीन विधेयकं सादर करण्यात आली यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी तसेच खासगी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा मोबदला मिळण्यास मदत होईल

विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं लोकसभेमध्ये अनेक विरोधकांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याबद्दल घोषणाबाजी सुरु केल्यावर ते बोलत होते

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं यासाठी तातडीनं निर्यात बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे परकी व्यापार महासंचालनालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला चांगलाच भाव आला असून काल सटाणा बाजार समितीत प्रती क्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला

अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पिक वाया गेल्याने कांद्याच्या भावात तेजी आली आहे सटाणा बाजार समितीत सुमारे एकवीस हजार क्विंटल इतकी उन्हाळ कांद्याची आवक झाली

ढगाळ हवामानामुळे साठवलेला कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढल्यानं शेतकऱ्यांच्या कांद्याच्या विक्री प्रमाणात वाढ होऊन परिणामी बाजारात आवक वाढली आहे दक्षिणेत पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे विशेषतः कर्नाटकमधल्या कांद्याचं नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढली आहे हिंदी दिवस देशभरात हिंदी दिवस अर्थात राजभाषा दिन काल साजरा करण्यात आला

राजभाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सरकारी स्तरावर अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत

या मोहिमेअंतर्गत राज्यातील महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत क्षेत्रातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून शासकीय यंत्रणा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे

यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यातील गावनिहाय लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महानगरपालिका ग्रामीण भाग नगरपालिका क्षेत्र आणि कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आरोग्य पथकांची स्थापना करून त्यांच्याद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे

जे आजारी आहेत कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत किंवा इतर आजारांनी ग्रस्त आहेत त्यांची माहिती या मोहिमेद्वारे मिळणार आहे आरोग्य पथकामध्ये एक आरोग्य कर्मचारी आणि दोन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेला स्वयंसेवक राहणार आहे शहर गावे पाडे वस्त्या आणि तांडे इथल्या प्रत्येक नागरिकापर्यंत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे सर्व लोकप्रतिनिधी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांचे पदाधिकारी सदस्य ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य अधिकारी कर्मचारी सर्वांचं या मोहिमेत योगदान राहणार आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी प्राची गावसकर पूणे गोंडवाना सामंत गडचिरोली पदवीच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी गोंडवाना विद्यापीठ सज्ज असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

नापासांनासुद्धा लगेच संधी दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं

तिच्या जतनासाठी आता अंबाजोगाई इथं स्वतंत्र पासोडी भवन उभारण्यात येणार आहे काय आहे ही पासोडी आणि कसा आहे हा प्रकल्प हे सांगणारा हा वृत्तांत मराठी साहित्य विश्वातील अनमोल ठेवा समजली जाणारी दासोपंतांची पासोडी जतन करण्यासाठी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं पासोडी भवन उभारण्यात येणार आहे मध्यय्गीन नाथपंचकांपैकी एक असणारे दासोपंत म्हणजे दासो दिगंबर देशपांडे हे संत एकनाथांना समकालीन असणारे आणि विपुल साहित्य संपदा निर्मिलेले संतकवी

दिगंबरानुचर या टोपणनावानंही लेखन केलेल्या दासोपंतांच्या वाङ्वय मंदिराचा कळस म्हणजे त्यांची पंचीकरण पासोडी

वेदांतावर सूक्ष्मपणे विस्ताराने विवरण करणारी आकृत्या असलेली ही एकमेव चित्रमय वाङ्क्यीन रचना असावी त्यामुळे ही पासोडी मराठी संतवाङ्कयात अनन्य अपूर्व आणि एकमेवाद्वितीय अशीच ठरली आहे देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसाद यांनी स्वत येऊन त्याची पहाणी करून गौरविलेल्या पासोडी च्या जतनासाठी उभारण्यात येणाऱ्या या भवनाचं भूमीपूजन परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते नुकतंच रविवारी झालं या दालनामुळे हा अनमोल ठेवा अनेक वर्ष सुरक्षित राहील असं मत धर्माधिकारी यांनी या प्रसंगी व्यक्त केले आकाशवाणी बातम्यांसाठी बीडहून शशी केवडकर यांच्यासह स्वाती महाळंक पुणे

ना नफा तत्वावर मुलांसाठी पुस्तक प्रकाशित करणारी प्रथम बुक्स या भारतातली एकमेव संस्थेचा त्यात समावेश आहे कोविड मुळे निर्माण झालेल्या कठीण काळातून सध्या मुलं जात आहेत मुलांना नेमकी कशाची गरज आहे हे ओळखून प्रथम बुक्सनं ज्या पद्धतीनं त्या परिस्थितीला प्रतिसाद दिला त्यासाठी हा सन्मान प्रथम बुक्सला देण्यात येत आहे याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना संस्थेच्या वरिष्ठ संपादिका संध्या टाकसाळे यांनी आकाशवाणीला सांगितलं

स्थानिक लोकांबरोबरच गुजरात राज्यातल्या नौकासुद्धा देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

त्यामुळे समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या नौका देवगड बंदरात दाखल होत आहेत समुद्रातल्या पाण्याचा प्रवाह हा दक्षिण उत्तर जोराने वाहत आहे त्यामुळे नौका मार्गक्रमण करताना अवघड होत समुद्रातल्या या परिस्थितीमुळे देवगड बंदरातल्या सर्व नौका बंदरात परतल्या आहेत त्याचबरोबर परजिल्ह्यातल्या आणि परराज्यातल्या नौकासुद्धा देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत

दरम्यान गणेशोत्सवानंतर मासेमारी हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती पापलेट सुरमई कोळंबी आदी किंमती मासळी मत्स्य प्रेमींसाठी पर्वणीच ठरत होती मात्र सध्या किनारपट्टीवर वादळी वातावरण तयार झाल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत

नदी काठावरील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी असा इशारा ईसापुर धरण प्रनियंत्रण कक्षाने दिला आहे

त्यामुळे जिल्ह्याच्या बह्तांश भागात पाणी चिंता मिटली आहे

पाऊस नांदेड नांदेड जिल्ह्यात काल ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याच्या बातम्या आहेत नांदेड शहरात संध्याकाळी सहाच्या सुमारास दिड तास वादळी वाऱ्यासह ढग फुटी झाली शहरातील सखल भागात पाणी साचलं असून अनेकांच्या घरात पाणी घुसले आहे अर्धापूर शहरातही चांगला पाऊस झाला आहे नर्सी नायगाव परिसरात मोठा पाऊस झाला आहे वादळी वाऱ्यामुळे ऊस कापुस सोयाबीन केळी हळद या पिकांच नुकसान झालं आहे

गोदावरी आणि पैनगंगा नदी काठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा ईशारा यापुर्वीच जिल्हा प्रशासनाने दिला आहे

आकाशवाणी पूर्ण केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार